प्रिस करारान्सार कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याचं उद्दिष् देशानं निर्धारित मुदतीपूर्वीच पूर्ण केलं असल्याची माहितीही त्यांनी दिली केंद्र सरकार लवकरच सर्व राज्यांमध्ये होत असलेल्या वनीकरणाचं लेखा परीक्षण काम्पा निधीच्या माध्यमातून करण्याची योजना आखत असल्याचंही जावडेकर यांनी सांगितलं याअंतर्गत वनीकरणाचा वार्षिक आढावा घेतला जाईल

कच्चं तेल पेट्रोल डीझेल विमानासाठी लागणारं इंधन तसंच नैसर्गिक वायुंधनाला वस्तू आणि सेवाकराअंतर्गत आणायचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं केंद्र सरकारनं आज लोकसभेत स्पष् केलं याबातीत वस्तू आणि सेवाकर परिषदेनं कोणतीही शिफारस केलली नसल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी लोकसभेत बोलताना दिली योग्य वेळ आल्यावर पेट्रोलियम उत्पादनांना वस्त् आणि सेवाकराच्या कक्षेत आणायचा विचार केला जाईल असं त्या म्हणाल्या भारतीय आय्र्विमा महामंडळ अर्थात एलआयसीचं खाजगीकरण केलं नसल्याचं अर्थ राज्यमंत्री अन्राग ठाकूर यांनी लोकसभेत स्पष् केलं मात्र एलआयसीच्या भांडवल वदधीसाठी महामंडळाचे समभाग विक्रीकरता उलब्ध करून दिले जाणार असल्याचं त्यांनी यांदर्भातल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं

याअंतर्गत अनाथ म्लांना दत्तक घेण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी तसंच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना तसं अधिकार देण्याची तरतूद प्रस्तावित आहे

विद्यार्थ्यांची परीक्षेबाबतची भीती दूर करून तणावरहित आणि आत्मविश्वासपूर्वक परीक्षेला सामोरं जाण्यासाठी मार्गदर्शन म्हणून प्रधानमंत्री दरवर्षी हा उपक्रम घेतात या उपक्रमाचं हे चौथं सत्र असेल

त्यांना थे प्रधानमंत्र्यांसोबत बोलण्याची आणि प्रश्न विचारायची संधी मिळणार आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दरवर्षी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमात्न विद्यार्थ्यांशी संवाद साधतात

विशेष शाखेच्या अतिरिक्त आय्क्तांच्या आदेशान्सार वाझे यांच्या निलंबनाची कारवाई केल्याची माहिती मुंबई पोलिसांचे प्रवक्ते पोलीस उपाय्क्त एस चैतन्य यांनी दिली आहे सचिन वाझे सहाय्यक पोलिस निरिक्षक पदावर कार्यरत होते

यासाठी विदयार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावेत असं आवाहन मलिक यांनी केलं आहे शासकीय औदयोगिक प्रशिक्षण संस्थांमधल्या पीपीपी योजने अंतर्गत उपलब्ध जागांवर प्रवेश घेणाऱ्या तसंच खाजगी आय ीआयमधून शिल्प कारागिर प्रशिक्षण योजने अंतर्गतच्या अभ्यासक्रमांसाठी केंद्रीकृत ऑनलाईन पध्दतीनं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना हा लाभ दिला जातो

राज्याच्या नव्या सांस्कृतिक धोरणासाठी शासन स्तरावर समिती गठीत करायचे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत यासंदर्भात आज म्ंबईत झालेल्या धोरण आढावा बैठकीत ते बोलत होते या समितीनं कालबद्ध कार्यक्रम आखून शिफारशी सादर करव्यात अशी सूचनाही देशम्ख यांनी केली आहे

राज्य मंत्रीमंडळात खांदेपाल ाची शक्यता नाही असं जलसंपदा मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाधील यांनी म्ह लं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच नंतर म्ख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पशोले यांच्यात आज चर्चा झाली त्यानंतर राजकीय वर्त्ळात होत असलेल्या चर्चेबाबत म्ंबईत बातमीदारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रतिक्रिया दिली राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचीही अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक झाली त्याआधी पापील वार्ताहरांशी बोलत होते पक्षाची दर महिन्याला बैठक होते तशीच ही बैठक असल्याचं ते म्हणाले ग़हमंत्र्यांची कोणतीही च्क नाही तेच गृहमंत्री राहतील सर्व मंत्र्यांचं कामकाज योग्यरितीनं सुरु आहे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असं त्यांनी सांगितलं राज्यातल्या चांगल्या महाविद्यालयांनी एकत्र येऊन समूह विद्यापीठ तयार केलं तर अशी लहान विद्यापीठं प्रगतीची शिखरं निश्चितच सर करतील असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे नव्यानं सुरु झालेल्या एच एस एन सी समूह विद्यापीठाच्या सर्वसाधारण परिषदेची पहिली बैठक राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली आज राजभवन इथं झाली त्यावेळी ते बोलत होते आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी शिक्षणातून यंत्रमानव तयार करायचे नसून चारित्र्यसंपन्न नागरिक घडवायचे आहेत भारतीय संस्कृतीमध्ये आई वडिलांनंतर शिक्षकांना महत्वाचं स्थान दिलं आहे शिक्षकांनी आपल्या स्नेहपूर्ण आचरणातून विद्यार्थ्यांना घडवले पाहिजे असं त्यांनी सांगितलं भारतीय रिझर्व बँकेनं बँकांचा पतप्रवठा आणि जमा ठेवींची आकडेवारी जारी केली आहे

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या त्लनेत ही वाढ अधिक आहे किरकोळ स्वरूपातल्या कर्जाच्या मागणीत वाढ झाल्यानं पतप्रवठ्यातली वाढ नोंदवल्याचं अर्थविश्लेषकांचं मत आहे वाढत्या कोरोना रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नसून त्याऐवजी निर्बंध अधिक कठोर केले जातील असं आरोग्यमंत्री राजेश ोपे यांनी म्ह लं आहे ते आज म्ंबईत बातमीदारांशी बोलत होते राज्यात कोरोना संसर्गाचं प्रमाण प्न्हा वाढलं आहे मात्र त्या त्लनेत मृत्यूदर कमी असल्याचं ते म्हणाले नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन केलं तर रुग्णसंख्येला आळा घालता येऊ शकतो त्याम्ळे लॉकडाऊन शाळण्याकरता निर्बंधांचं पालन करावं असं आवाहन त्यांनी केलं संसर्गाचं प्रमाण वाढू नये म्हणून शोध घेणं चाचण्या आणि उपचार या त्रिसूत्रीन्सार काम केलं जात आहे राज्यात लसीकरणालाही मोठी गती दिली आहे दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे राज्यात लसीचा त् वडा नाही खासगी आणि शासकीय रुग्णालयात लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याकरता प्रयत्न केले जात आहेत असं त्यांनी सांगितलं

या दरम्यान पूर्णतः संचारबंदी लागू असेल अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील यासाठी जिल्हा आणि मनपा प्रशासनासह पोलीस विभाग सज्ज झाला आहे

अनावश्यक फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांकडून कारवाई केली जात आहेत

वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता शहरातल्या विविध भागात चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे

नागरिकांनी लॉकडाऊन ाळण्यासाठी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू सर्व नियमांचे पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी केलं आहे

दरम्यान म्ंबई प्ण्याकडे धावणाऱ्या खासगी बस वाहत्कीलाही या काळात प्रतिबंध करण्यात आल्याचंही आदेशात नमुद केलं आहे धुळे जिल्ह्यात कोरोना विषाण्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींची चाचणी करावी त्यासाठी भाऊसाहेब हिरे शासकीय वैदयकीय महाविदयालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्याचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश ध्ळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्द्रल सतार यांनी दिले

या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करायचा इशाराही चव्हाण यांनी दिला आहे बँकांच खासगीकरण आणि बँकिंग क्षेत्रातल्या स्धारणांच्या विरोधात देशभरातले बँक अधिकारी आणि कर्मचारी आजपासून दोन दिवसांच्या संपावर आहेत

मात्र राज्यातली कोविडची स्थिती लक्षात घेता धरणं आंदोलन किंवा मोर्चे होणार नसल्याचही त्यांनी सांगितलं मुंबईत विविध सरकारी बँका आज बंद होत्या या संपामुळे बँकिंग व्यवहार ठप्प झाले आहेत

संपाम्ळे सर्वसाधारण ग्राहकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे चंद्रपूर जिल्ह्यांतही विविध बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं संपात सहभागी झाले आहेत गडचिरोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रीयीकृत बँका बंद असल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे शहरातल्या अनेक ए ीममध्येही ठणठणा असल्यानं नागरिकांची गैरसोय होत आहे नाशिक मधेही ग्राहकांना आर्थिक व्यवहारांमध्ये विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे सांगलीचे बिजलीमल्ल पैलवान आणि माजी आमदार संभाजीराव पवार यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचं काल वृदधापकाळानं निधन झाले संभाजी पवार हे सांगली विधानसभा मतदारसंघात्न चार वेळा आमदार म्हणून निवडून आले होते तीन वेळा जनता दल आणि एक वेळा भाजपाच्या उमेदवरीवर ते आमदार झाले होते गोरगरीबाचा हक्काचा नेता आणि लोकप्रिय आमदार अशी त्यांची ख्याती होती

मध्य भारतातले पत्रकारितेतले एक आदर्श पत्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते लोकमत ईम्सचे सल्लागार संपादक हितवादचे माजी संपादक म्हणून त्यांनी काम केलं प्रगतिशील विचारांच्या चळवळींचे मार्गदर्शक प्रागतिक विचारवंत अशी बोधनकर यांची ओळख होती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी क्लग्रू डॉ स्धीर मेश्राम यांचं आज नागप्र इथं निधन झालं

राष्ट्रसंत त्कडोजी महाराज नागप्र विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाचे माजी प्रम्ख राजीव गांधी जैव तंत्रज्ञान विभागाचे संस्थापक संचालक यासह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या होत्या त्यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले सर्वसामान्यांच्या कल्याणासाठी विज्ञानाचा वापर करणारा एक महान संशोधक हरपला अशा शब्दात उर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी डॉ स्धीर मेश्राम यांना आदरांजली वाहिली आहे